बँक घोटाळा प्रकरणी आमदार अनिल भोसलेंसह चौघांना अटक ट्रम्प भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान काल संरक्षण क्षेत्रात तीनबिलिअन डॉलर्स मूल्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली या अंतर्गत भारत अमेरिकेकडूनअपाचे आणि एम एच सिक्स्टी हेलिकॉप्टरसह अत्याधूनिक संरक्षण सामग्री खरेदी करणारआहे आरोग्य आणि खनिज तेल क्षेत्रातही तीन सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यातआली भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान एका विशेष मैत्री पर्वालासुरवात होत असून दोन्ही देशातले राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याबद्दल एकमतझाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषदेतसांगितलं मूलतत्ववादापासून आपल्या नागरिकांचं रक्षण करण्यासाठी आम्ही एकमेकांनासहकार्य करू असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळीसांगितलं अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवाद यांच्या विरुद्ध एकजूटीनं लढादेण्याचा निर्धार केला असल्याचंही या वेळी जाहीर करण्यात आलं तत्पूर्वी डोनाल्डट्रम्प यांचं राष्ट्रपती भवनात अधिकृत स्वागत करण्यात आलं ट्रम्प यांनी राजघाट इथं महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन आदरांजलीवाहिली सायंकाळी राष्ट्रपती भवनात झालेल्या शाही भोजनाचा आस्वाद घेऊन डोनाल्ड ट्रम्पआणि कुटुंबिय रात्री मायदेशी रवाना झाले

जिनीव्हा इथं काल बोलताना ते म्हणाले की या विषाणूचा व्यापक प्रमाणावर बंदोबस्त करण्यासाठी जगातील सर्व देशांनी चीनपासून धडा घेतला पाहिजे

ऑस्ट्रीया फ्रान्स जर्मनी आणि इटलीमध्ये या विषाणूची लागण झाल्याची पुष्टि झाली असून आता स्वित्झर्लंडमध्ये पहिला रुग्ण आढळून आला आहे

ऐक्या याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

दुष्काळ अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी या संकटापाठोपाठ आता कोरोना विषाणूचं संकट निर्यातदार शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलं आहे

शेतकऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत विधानपरिषदेत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं

भोसले बँक शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतल्या घोटाळाप्रकरणी बँकेचे संचालकआणि आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना गुन्हे शाखेनं काल रात्री उशिरा अटक केली

ऐकू या याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातुर आणि इंडियन असोसिएशन ऑफ गायनाकॉलॉजिकल इंडोस्कोपी या देशपातळीवरील दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणाऱ्या स्त्री रोग तज्ञांच्या संघटनांनी लातुरात कार्यशाळा आयोजित केली

या शस्त्रक्रियांचं थेट प्रक्षेपण करुन नवीन स्त्रीरोग तज्ञांना आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं यापूर्वी न झालेल्या शरत्रक्रियांसाठी मुंबईहन अत्याधुनिक मशिनरी या कार्यशाळेत मोफत उपलब्ध करुन देण्यात आली होती अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर मर्ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीची उत्सुकता जनसामान्यांच्या मनातही दिसून आली आणि त्यांचं स्वागत अनेकांनी आपापल्या परीनं केलं असाच एक आगळावेगळा प्रयत्न ऐकू या आमच्या प्रतिनिधीकडून

मातीला आकार देऊन मूर्ती आणि क्विहासवर कृंचल्यातून चित्र रेखाटण्याचा छंद पंकज यांना आहे ईवांका टृंप यांचे छायाचित्र समोर ठेवून मातीपासून कमळातील ईवांकाच्या अर्धाकृती प्तळ्याची हबेहब प्रतिकृती त्यांनी साकारली आहे या कलेचं कोणतही औपचारिक शिक्षण न घेता पंकज यांनी साकारलेल्या या पुतळ्याचं सर्वत्र कौत्क होत आहे

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रतन लाल कटारिया प्रमुख पाह्णे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते गोंदिया महाराष्ट्रात मागील सरकारनं लागू केलेल्या सर्व योजना महाविकास आघाडीच्या सरकारनं बंद पाडल्याच्या निषेधार्थ काल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यव्यापी धरणं आंदोलन करण्यात आलं अहमदनगर गडचिरोलीजालना बूलढाणा यवतमाळपालघरनवी मुंबई नाशिकरत्नागिरी आदी जिल्ह्यांमध्येही भाजपच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या ठीकठीकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

मात्र निधीअभावी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम रखडल्यामुळे गर्भवती स्त्रिया बालकं जेष्ठ नागरीक यांची गैरसोय होत आहे लोकं अजूनही काही मूलभूत सुविधांपासून वंघित आहेत त्यामूळे शासनानं प्राथमिक उपकेंद्रासाठी निधी उपलब्ध करून देऊनलवकरात लवकर आरोग्य केंद्र सुरु करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

मनपा हद्दीतल्या व्यवसायिकांना यापूढे महापालिकेची परवानगी घेणं सक्तीचं करण्यात आलं आहे तीन नवीन नाट्यगृहं बांधण्यात येणार आहे त्याचप्रमाणे घरपट्टी एप्रिल ते जून दरम्यान भरणाऱ्यांना दोन ते पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे

यंदा राज्य मराठी विकास संस्थेतर्फे भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम उद्यापासून दोन दिवस होणार आहे

उद्या सकाळपर्यंत हवामानात फारसा बदल अपेक्षित नाही